या टप्प्यात राज्यातल्या बुलडाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या दहा मतदार संघांचा समावेश आहे

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितिची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी बडुतांश उमेदवारांची नावे या यादीत असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि वरिष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची शनिवारी बैठक झाली होती

वाशिम जिल्ह्यातल्या काही गावांनी लोकसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान केले लष्कराचे शिपाई विजयक्मार आणि सीआरपीएफचे हवालदार प्रदीपक्मार पांडा यांना मरणोत्तर किर्तीचक्र प्रदान करण्यात आलं जम्मू कश्मीरमधले दहशतवादी विरोधी करावाईदरम्यान अतूलनिय शौर्य दाखवत या दोघांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं लेफ्टनंट जनरल अनिलक्मार भट यांना उत्तम युद्धसेवा पदक देऊन गौरवण्यात आलं गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रमोद सावंत यांनी आज पहाटे दोन वाजता शपथ घेतली राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली सावंत यांच्यासोबत अन्य अकरा जणांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली